मात्र त्याआधी एक महत्त्वाची सूचना कोरोना वाढतोय आरोग्याची काळजी घ्या मास्क योग्य प्रकारे लावा वेळोवेळी हात साबणाने स्वच्छ ध्वा सुरक्षित अंतर आणि कोरोना प्रतिबंधक नियम काटेकोरपणे पाळा

देशभरात औषधं आणि वैद्यकीय साधनांचा प्रवठा स्रळीतपणे व्हावा यासाठी प्रवठादारांची साखळीही अबाधित राहील याची देशातल्या औषध उत्पादन उद्योग क्षेत्रानं सुनिश्चिती करावी असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे मोदी यांनी औषध उत्पादन उद्योग क्षेत्रातल्या प्रतिनिधींशी ऑनलाईन माध्यमातून संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते औषधं आणि वैद्यकीय साधनांच्या वाहतूकीसाठी सरकार आवश्यक ते सर्व सहकार्य करेल असं आश्वासनही त्यांनी दिलं कोरोनाच्या द्दसऱ्या लाटेत रुग्णसंख्या वाढत असताना औषध उत्पादन क्षेत्रानंही गरज लक्षात घेऊन उत्पादन वाढवलं तसंच रेमडेसिवीर इंजक्शनचे दर कमी केले याबद्दल त्यांनी प्रशंसा केली अशा प्रयत्नांमुळेत भारत जगाचं औषध केंद्र म्हणून ओळखला जात आहे आणि कोरोना काळात दीडशेहन अधिक देशांना मदत करू शकला आहे असं ते म्हणाले यावेळी औषधं उत्पादन उद्योग क्षेत्राच्या प्रतिनिधींनी केंद्र सरकार करत असलेल्या सहकार्याबद्दल मोदी यांचे आभार मानले प्रधानमंत्री आज कोविड प्रतिबंधक लस उत्पादन करणाऱ्या उद्योजकांबरोबर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा करणार आहेत

या क्षेत्रातल्या तज्ञ गटाबरोबरची ही तिसरी बैठक असेल

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला हा लसीकरणाचा तिसरा टप्पा असेल भारत विक्रमी वेगानं देशातल्या नागरिकांचं लसीकरण करत असून ही गती अधिक वाढवली जाईल असं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं या निर्णयाबद्दल म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही या निर्णयाचं स्वागत करून आभार मानले आहेत याबाबत केंद्रीय आरोग्यमंत्र्यांसमवेत झालेल्या विविध बैठकांमध्ये सातत्यानं मागणी करण्यात येत होती त्याची दखल घेऊन हा निर्णय घेतल्याबद्दल आरोग्यमंत्री टोपे यांनी आभार मानले आहेत

राज्यात लसीकरणाला गती देतानाच दररोज आठ लाख लसीकरणाचं उद्दिष्ट ठेवलं असल्याचं त्यांनी सांगितलं

तातडीची आर्थिक मदत मिळाल्यास देशात लस उत्पादन आणि वितरणाला वेग येईल असं त्यांनी यासंदर्भात केलेल्या ट्वीटमधे म्हटलं आहे

या संकटकाळात नागरिकांना सोयी स्विधा आणि तज्ञांचं मार्गदर्शन उपलब्ध करुन दयावं असं सिंग यांनी सांगितलं सेनेच्या प्रांतिक म्ख्यालयांनी त्यांच्याइथल्या म्ख्यमंत्र्यांशी संपर्क साधून सर्वतोपरी सहकार्य करावं असं ते म्हणाले

संरक्षणमंत्र्यांनी आणखी एक बैठक घेतली तिन्ही सेनादलांचे प्रम्ख संरक्षण दल प्रम्ख जनरल बिपिन रावत संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे प्रमुख तसंच संरक्षण विभागाच्या वैद्यकीय सेवेचे प्रमुख त्यात सहभागी झाले होते वर्धा जिल्ह्यातल्या सेवाग्राम एमआयडीसीतील जेनेटिक लाईफ सायन्सेस या कंपनीमधे रेमडेसिविर इंजेक्शन तयार केले जाणार आहे विदर्भातली रेमडेसिवीर इंजेक्शनची कमतरता लक्षात घेता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत प्ढाकार घेतला असं आमच्या वर्धा जिल्हा वार्ताहरानं कळवलं आहे

ध्ळे जिल्ह्यात शिरपूर इथल्या म्केशभाई पटेल जम्बो कोविड सेंटर मध्ये हवेतून ऑक्सिजन तयार करणारी यंत्रणा युध्दपातळीवर उभारण्यात येत आहे

असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

यासंदर्भातला शासननिर्णयही आज जारी केला गेला यान्सार भाविकांना प्जा किंवा दर्शनासाठी मंदीरांमधे जायला बंदी असेल याशिवाय मंदीरांमधे कोणत्याही धार्मिक सांस्कृतिक किंवा सामाजिक कार्यक्रमाचं आयोजन करायलाही बंदी केली आहे नागरिकांनी रामनवमीच्या उत्सवानिमीत्त प्रभात फेरी किंवा मिरवणुका काढायला मनाई केली आहे मंदीर व्यवस्थापकांनी शक्य असल्याचं भाविकांसाठी ऑनलाईन दर्शनाची सोय उपलब्ध करून द्यावी असं या आदेशात म्हटलं आहे राज्यातला कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन नागरिकांनी घरच्या घरीच साधेपणानं उत्सव साजरा करावा असं आवाहनही राज्य शासनानं केलं आहे

गेल्या काही दिवसांपासून काहीशी कमी झालेली संख्या प्न्हा वाढल्यानं चिंतेचं वातावरण आहे

जालना जिल्ह्यात काल दिवसभरात दोन कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला

आज सकाळी लसीकरणासाठी बिकेसी जम्बो कोविड लसीकरण केंद्रावर लसीकरणासाठी मोठी गर्दी झाली होती

लसींचा साठा मिळेपर्यंत लसीकरण स्थगित केल्याची माहिती बिकेसी जम्बो कोरोना सेंटरचे अधिष्ठाता डॉ राजेश ढेरे यांनी दिली लसींचा पुरवठा लवकरच आमच्या केंद्राला होईल त्यांनतर लसीकरण पूर्ववत होईल असं त्यांनी सांगितलं

सोलापूरमध्ये विमानतळ परिसरात काल रात्री साडे अकराच्या सुमाराला आग लागली

स्रुवातीला शंकरनगरच्या बाजूनं आग लागल्याचं नागरिकांनी सांगितलं विमानतळाच्या तीनही बाजूंनी आग पसरत गेली वाळलेलं गवत आणि वाऱ्याम्ळे आग चांगलीच भडकली होती आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि आग पसरू नये म्हणून त्यांनी प्रयत्न सुरू केले या आगीच्या झळा परिसरातल्या शंकर नगर रेवणसिध्देश्वर नगर भारातमाता सोसायटीतल्या घरांना लागत होत्या त्यामुळे या परिसरातील नागरिक घराबाहेर पडले होते आगीच्या ज्वाळांमुळे परिसरात एकच घबराट पसरली रात्री उशिरापर्यंत आग ध्मसत होती विमानतळ परिसराला स्रक्षा भिंत असल्याने मोठा अनर्थ टळला आगीत कोणतीही जीवीत किंवा वित्त हानी झाली नसल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे